संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज समारोप

नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

स्थान

आज जागतिक रेडीओ दिवस साजरा करण्यात येत आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी प्रारंभी समाजवादी पक्षाच्या सदस्यांच्या गोंधळामुळं लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लोकसभेचं कामकाज तीन वाजेपर्यंत तहकूब केलं त्यानंतर कामकाज काही वेळानंतर पून्हा सुरू करण्यात आलं

राज्यसभेमध्ये प्रथम माजी सदस्य चैतन्य प्रसाद मांझी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला भारतीय वायुदलाच्या कामगिरीबाबतचा नियंत्रक आणि महालेखापरिक्षक अर्थात कॅगचा अहवाल पटलावर मांडण्यात आला या अहवालात राफेल व्यवहाराचाही समावेश आहे मात्र समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी सुरू केलेल्या गोंधळामुळ सभापती एम वेंकय्या नायडू यांनी सदनाचं कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब केलं बारा वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर प्रथम राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबाबत धन्यवाद प्रस्ताव मंजूर झाला

त्यानंतर राज्यसभेचं कामकाज संस्थगित करण्यात आलं लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर नागरिकत्व विधेयकातल्या सुधारणांबाबत बोलताना भाजप खासदार किरिट सोमैय्या यांनी या विधेयकाला विरोध करण्याबद्दल तुणमूल काँग्रेसवर टीका केली

टी आय

या अहवालाम्ळ काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचा राफेल व्यवहारातल्या कथित घोटाळ्याबाबतचा दावा निकालात निघाला असून या पक्षांचा खोटेपणा उघडकीला आला आहे असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे सत्याचा विजय होतो हे सिद्ध झाल्याचं जेटली यांनी म्हटलं आहे सरकारच्या संपूर्ण बह्मतामुळं भारतानं जगात महत्वपूर्ण स्थान मिळवलं असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं

अल्पमताधीक सरकारम्ळे गेल्या तीस वर्षात देशाला गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागला आहे

भारताचा आत्मविश्वास वाढणं ही एक सकारात्मक बाब असून यामूळं विकासाला हातभार लागला असल्याचंही त्यांनी सांगितलं जगात जागतिक तापमानाविषयी चर्चा होत असून या प्रश्नावर आंतरराष्ट्रीय सौर संघटना स्थापन करण्याचं प्रयत्न भारतानं केले असल्याचंही त्यांनी सांगितलं

त्यानंतर पंतप्रधान क्रेडाई प्रदर्शनीलाही भेट देणार आहेत या क्षेत्रात येणाऱ्या य्वा व्यवसायींच्या विचारांची देवाण घेवाण व्हावी त्यांच्याकडून नव्या तंत्रज्ञानाची माहिती तसंच नव्या योजनांसंबंधी माहितीच्या उद्देशानं हे सम्मेलन आयोजित करण्यात आल्याचं स्त्रांनी सांगितलं संरक्षण मंत्रालयानं नौदलासाठी एकशे अकरा हेलिकॉप्टर खरेदीची प्रक्रिया स्रू केली आहे या हेलिकॉप्टरची निर्मिती करू इच्छिणाऱ्या भारतीय तसंच परदेशी कंपन्यांनी प्रस्ताव पाठवण्याचं आवाहन संरक्षण मंत्रालयानं केलं असून या एकशे अकरा पैकी पंचाण्णव हेलिकॉप्टरची निर्मिती भारतातच करावी लागेल असं स्पष्ट केलं आहे हे नवे हेलिकॉप्टर जून्या चेतक हेलिकॉप्टरची जागा घेतील आणि यांचा उपयोग तपास मदत आणि बचाव कार्यासाठी केला जाईल मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये संरक्षण खरेदी परिषदेनं या प्रस्तावाला मंजूरी दिली होती या परियोजनेमुळे सरकारच्या मेक इन इंडिया अभियानाला चालना मिळणार असून यामुळे भारताची हेलिकॉप्टर निर्मिती क्षमताही वाढणार आहे इलेक्ट्रानिक मतदान यंत्रांवर बहतांश राजकीय पक्षांनी विश्वास दाखवला असून पक्षातील काही जणांनी या यंत्रांचा जाणीवपूर्वक अपप्रचार केल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी म्हटलं आहे आंध्रप्रदेशातील अमरावती इथं काल माध्यमप्रतिनिधींशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली सूनील अरोरा यांनी लोकसभा निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेतल्या त्यांच्या बरोबर निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते इलेक्ट्रानिक मतदान केंद्राचा द्रूपयोग करण्याविषयी आतापर्यंत एकही तक्रार आली नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची आज गरज असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी केलं ते आज नवी दिल्ली इथं माध्यम विभागाच्या पहिल्या वार्षिक परिषदेत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते विविध माध्यमातील सरकारी अधिकाऱ्यांनी काळाप्रमाणं बदलणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं भारतीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी एकाग्रतेनं काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं तसंच याप्रसंगी माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव अमित खरे यांनी बदलत्या वेगवान तंत्रज्ञानाचं भान ठेवण्याची गरज यावेळी व्यक्त केली अधिकाऱ्यांनी साध्या सोप्या भाषेत संवाद साधनं आवश्यक असून लोकांपर्यंत पोहोचण्याचं आवाहन यावेळी केलं

मात्र या प्रकरणी अटक केलेले पाचही मानवाधिकार कार्यकर्ते आता पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं असल्यानं नियमित जामिनाची मागणी करू शकतात असंही न्यायालयानं सांगितलं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली होती

केंद्रीय नागरी विकास मंत्रालयानं जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी रँकिंगमध्ये उपराजधानीनं पहिला क्रमांक पटकाविला आहे

विशेष असं कि स्मार्ट सिटी प्रकल्पाचं भूमिपूजन करण्याचा पहिला मानही नागपूर शहराला मिळालेला आहे

या शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामं सुरू करण्यात आली आहेत स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागप्रात सुरू असलेल्या विकास कामांना गती मिळाली आहे पूर्व नागप्रात म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते स्मार्ट सिटीच्या कामांचं भूमिपूजनही इतक्यात झालं स्मार्ट सिटीची कामं सुरू करणारे नागपूर हे देशातील पहिलं शहर ठरलं

उपराजधानीनं देशातील अनेक प्रमुख शहरं आणि विविध राज्यांच्या राजधानीच्या शहरांना मागे टाकलं आहे

यात नागपूर सेफ एन्ड स्मार्ट सिटी प्रोजेक्ट प्रोजेक्ट टेंडरश्अर आणि प्रोजेक्ट होम स्वीट होम या प्रम्ख प्रकल्पांचा समावेश आहे

या प्रकल्पांतर्गत शहरातील प्रम्ख चौक रस्त्यांवर सी सी टी व्ही चे जाळे पसरविण्यात आल्याम्ळे ग्न्ह्यांचा शोध आणि उकल लवकर होत आहे याशिवाय शहरातील वाहत्कीला शिस्त लावण्यासाठी सीटी ऑपरेशन सेंटर स्थापन करण्यात आलं आहे सध्या स्पर्धेचे य्ग आहे अनेक विद्यार्थी वसतीग़हात राहन शिक्षण घेत असतात या विद्यार्थ्यांनी तक्रारी न करता शिक्षण घ्यावे शिक्षणशिवाय तरणोपाय नाही असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते हा मुलमंत्र विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावा तसंच आजच्या यूगात नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले राळेगाव इथं सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागातर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय म्लांच्या शासकीय वसतीगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते आज जागतिक रेडियो दिवस आहे

जगाच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना एकत्र आणण्याचं आणि अनेकांच्या आय्ष्यात आपलं अढळ स्थान निर्माण करण्याचं या माध्यमाचं आगळं वेगळं सामथ्य देखील अधोरेखित करणारा हा दिवस आहे

संवाद सहिष्ण्ता आणि शांतता ही यंदाच्या रेडिओ दिनाची संकल्पना आहे रेडिओ एक शक्तिशाली साधन आहे आणि सध्याच्या डिजिटल दळणवळण साधनांच्या काळातही इतर कोणत्याही माध्यमांपेक्षा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता रेडियोत आहे असं संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी म्हटलं आहे

सदर केद्रांवर शेतकऱ्यांनी आपली तूर विक्री करण्याकरीता पूर्वी नोंदणी करुन घ्यावी

एफ सी कोडसह बँक पासबूक झेरॉक्स तसंच मोबाईल क्रमांकासह कागदपत्रे आपल्या तालुक्याशी जोडलेल्या केंद्रावर नेवून नोंद करण्यात यावी नोंदणी झाल्यानंतर विक्री करण्याकरीता तूर केव्हा आणायची या बाबत आपल्या मोबाईल क्रमांकावर एस एम एस करण्यात येईल